कोकण आणि पुणे वगळता राज्याच्या तिर चार महसूल विभागांमधे धरणांमधला पाणीसाठा कमी आहे असं जलसंपदा खात्याच्या एका अधिका यानं सांगितलं

येत्या दोन दिवसात राज्याच्या अनेक भागात पाऊस सुरुच राहणार असून मुंबई आणि कोकणात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे राज्यात वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे दोन हजार चौदा मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेत राज्यात एकशे नव्वद वाघ आढळले होते आता ही संख्या तीनशे बारा झाली आहे वाढीचे हे प्रमाण राज्यात चौसष्ट टक्के तर देशपातळीवर वीस टक्के असल्याचं वनविभागाकडून जारी पत्रकात म्हटलं आहे कल्याण आणि बदलापूरमधे अतिवृष्टीमुळे घरांचं नुकसान झालेल्या नागरिकांना योग्य ती नुकसान भरपाई दिली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे ते काल मुरबाड िंग एका कार्यक्रमात बोलत होते घरांच्या नुकसानीचं सर्वेक्षण करुन त्यानुसार पुरेशी नुकसान भरपाई दिली जाईल त्यासाठी गरज पडली तर नव्या नियमानुसार नुकसान भरपाईबाबत निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले उखडलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठीही निधी उपलब्ध करुन दिला जाईल असं त्यांनी सांगितलं नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांनी राष्ट्रवादी काँप्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे काल नांदेड ॐ गोरठेकर यांनी ही घोषणा केली कोणत्या पक्षात प्रवेश करायचा याबाबत लवकरच हा निर्णय जाहीर करु असं गोरठेकर यांनी सांगितलं

त्यात विमानातले पाच कर्मचारी आणि दहा नागरिकांचा समावेश असल्याचं बचाव पथकाच्या प्रवक्त्यानं सांगितलं जखमींपैकी काहींची प्रकृती अत्यंत गंभीर असून मृतांची संख्या वाढण्याची भिती बचाव पथकातल्या अधिका यांनी व्यक्त केली आहे